ब्रहण मुंबई महापालिकेनं काल पाच रुग्णालयं कोरोनाबाधीतांच्या उपचारांसाठी राखीव ठेवत असल्याचं म्हटलं आहे अन्य सहा रुग्णालयांना अलगीकरण केंद्र बनवण्यात आलं आहे मुंबईमध्ये ताज समुहानं कोरोनाविरुद्ध लढत असलेल्या डॉक्टरांसाठी आपली सेवा उपलब्ध करून दिली आहे

ते आज मुंबईत कोरोनाच्या मुद्दावर माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते लोकांनी घरातच बसावं असं आवाहनही त्यांनी केलं लोक ऐकत नसल्यानं लॉकडाऊन वाढवण्याची वेळ येऊ शकते असा इशारा त्यांनी यावेळी दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या देशात असलेल्या संभ्रमावस्थेबाबत बोलणं अपेक्षित आहे दिवे घालवून काय होणार असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला राज्य सरकारनं लोकांचे प्रश्न नीट सोडवण्यासाठी योग्य यंत्रणा लावली पाहिजे तसंच आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याची माहिती त्यांनी दिली आरोग्य खात्यावर कमित कमी लक्ष दिल्यामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले

या व्यक्तीला परवा दोन तारखेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला आज सकाळी या व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून या अहवालात त्याला कोरोनाची लागण असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे ही व्यक्ती रहात असलेला हैदरपुरा परिसर अमरावती जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधित केला आहे

त्यामुळे ही संपूर्ण झोपडपट्टी सील करण्यात आली आहे या परिसरातल्या नागरिकांनी गरज नसताना बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे

आपत्ती प्रबंधन आणि विदेशी नागरिक कायद्याअंतर्गत या नऊशे साठ जणांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सचिवांनी म्हटलं आहे या लोकांना त्यांच्या मायदेशी लवकरात लवकर पाठवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे

पंतप्रधानांनी आज या संदर्भातील आपल्या एका संदेशात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आओ फिर से दिये जलाए ची चित्रफित जारी केली आहे

जालना इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घेण्यासाठी देखील नागरिक गर्दी करत आहेत यामुळे भाजीपाल्याच्या ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांनीच फक्त जालना बाजार समितीच्या आवारामध्ये भाजीपाला खरेदी करावा सामान्य नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आलं आहे

त्याचाच एक भाग म्हणून कुडाळ नगर पंचायतनं रस्त्यावर संदेश रेखाटन केलं आहे